हात आणि तोंड स्वच्छ ठेवा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे यासंदर्भात कोणताही हलगर्जीपणा केला जाऊ नये अन्यथा कोविडची साथ रोखण्यासाठी आतापर्यंत केलेले प्रयत्न निष्फळ ठरतील असं या पत्रात म्हटलं आहे आगामी होळी धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण अत्यंत साधेपणानं साजरे करण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्या आहेत गर्दी न करता शारीरिक अंतराचा नियम पाळून हे सण साजरे करावेत असं याबाबत जारी केलेल्या शासननिर्णयात म्हटलं आहे वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी मराठवाड्यात काही ठिकाणी पुढचे काही दिवस टाळेबंदी लागू करण्यात आली आहे तर उर्वरित भागात कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत बीड जिल्ह्यात येत्या चार एप्रिलपर्यंत दहा दिवसांची टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी याबाबत अधिक माहिती दिली ते म्हणाले

अशा पद्धतीनं हा आपला लॉकडाऊन असेल या कालावधीत सक्षम अधिकारी यांच्या परवानगी शिवाय बीड जिल्ह्यात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातही एक एप्रिलच्या सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे या संचारबंदीतून काही आवश्यक सेवा आणि कामांना सवलत देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली यात शासकीय निमशासकीय कार्यालयातले अधिकारी कर्मचारी आणि त्यांची वाहनं आरोग्य सेवा पेट्रोलपंप गॅस वितरक किराणा द्कानातून होणारी घरपोच सेवा सकाळी सहा ते नऊ दरम्यान द्ध वाटप स्पर्धा परीक्षेसाठीच्या अभ्यासिका वाचनालयं तसंच राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांचं अंतर्गत कामकाज सुरू असेल नांदेड जिल्ह्यातही अकरा दिवस टाळेबंदी लागू करण्यात आली आहे या काळात जीवनावशक वस्तूचा तुटवडा भासू नये म्हणून नागरीकांनी काल बाजारपेठेत गर्दी केली होती दरम्यान टाळेबंदीच्या काळात औषधी दुकानं व्रतपत्र दुध भाजीपाला किराणा सामान घरगृती वापराचा गॅस खाद्यपदार्थांच्या घरपोच वितरण सेवांना सकाळच्या सत्रात काही वेळ सूट देण्यात आली आहे दरम्यान या तीनही जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीला काही पक्ष संघटनांनी विरोध दर्शवला आहे बीड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाळेबंदीच्या विराधोत घोषणाबाजी केली टाळेबंदीच्या काळात गोर गरीबांच्या दोन वेळेच्या अन्नाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीनं करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली परभणी इथं शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसह अनेक उद्योजकांनी संचारबंदीला विरोध दर्शवून हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली व्यापाऱ्यांच्या एका शिष्टमंडळानं काल सायंकाळी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं नांदेड जिल्ह्यात रयत क्रांती संघटनेच्या वतीनं काल नायगाव इथं नांदेड हैदराबाद रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी काढलेल्या टाळेबंदी आदेशाची होळी करत विरोध दर्शवण्यात आला टाळेबंदीमुळे शेतमालाचं मोठं न्कसान होत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे औरंगाबाद जिल्ह्यात अधिक प्रमाणात रुग्ण आढळणारा भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करुन त्या ठिकाणी नियमांचं अधिक कडक पालन करण्याचे निर्देश महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत कोरोना संसर्ग आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा शिंदे यांनी काल घेतला त्यावेळी ते बोलत होते बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती अतिजोखीम तसंच कमी जोखमीच्या व्यक्ती या सर्वांच्या आरपीटीसीआर चाचण्या करण्याचे निर्देश त्यांनी दिले रुग्ण संख्येच्या प्रमाणात उपचार सुविधा सज्ज ठेवाव्यात त्यासाठी आवश्यक मन्ष्यबळाची कंत्राटी पद्धतीनं भरती करावी अशी सूचना शिंदे यांनी केली

याठिकाणी सुमारे दोन हजार रुग्णखाटांचं नियोजन करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे लातूर शहरात आरटीपीसीआर चाचणी केलेल्या संशयित रुग्णांनी अहवाल येईपर्यंत घरातच विलगीकरणात रहावं अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेनं दिला आहे हा अहवाल येण्यासाठी एक दिवसाचा कालावधी लागतो सध्या कोविड रुग्णसंख्या वाढत आहे यामुळे तपासणीसाठी आलेल्या संशयितांकडून कोरोना विषाणू संसर्गाचा धोका आहे उस्मानाबाद शहरातल्या शासकीय आयर्वेद महाविद्यालयात आणि जिल्हा रुग्णालयातल्या कोविड उपचार केंद्रामध्ये आयुर्वेद महाविद्यालयातल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची सेवा घेण्यात आली आहे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबतचे आदेश काढून या डॉक्टरांची निय्क्ती केली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत

काल राज्यसभेत अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा झाली लोकसभेनं गेल्या मंगळवारीच काही सुधारणांसह अर्थसंकल्प संमत केला आहे

अ आणि ब गटातल्या सर्व राजपत्रित तसंच अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी हा नियम लागू असेल राज्यातल्या वरिष्ठ महाविद्यालयात सरळ सेवेनं किंवा थेट नियुक्त झालेल्या प्राचार्यांची वेतन निश्चिती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला

वैद्यकीय तसंच आरोग्य सेवेतल्या अधिकाऱ्यांच्या वेतनातील तफावत दुर करत त्यांना प्रोत्साहन वेतनवाढ देण्याचा निर्णयही काल घेण्यात आला मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएकडे सोपवण्याचे आदेश ठाणे सत्र न्यायालयानं दिले आहेत केंद्र सरकारनं हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्याचे आदेश यापूर्वीच दिले होते मात्र दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं हा तपास एन आय ए कडे सोपवला नव्हता एनआयएनं हा तपास आपल्याकडे हस्तांतरीत करण्याची मागणी ठाणे न्यायालयात केली होती याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या विनायक सुर्वे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर या दोघांचाही ताबा एनआयएकडे देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या कथित गैरव्यवहारांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयकड्रन चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी मंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची याचिका दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे न्यायालयानं सिंग यांना यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं आहे दरम्यान आपल्यावर लावलेल्या आरोपांची चौकशी करावी अशी विनंती अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन गेल्या काही आठवड्यांमध्ये राज्यात घडलेल्या विविध घटनांची माहिती दिली या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलतांना फडणवीस यांनी या सर्व प्रकरणात मुख्यमंत्र्यांचं मौन ही सर्वात चिंताजनक गोष्ट असल्याचं सांगितलं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकड्रन यासंदर्भात अहवाल मागवावा अशी मागणी केली असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं ट्रींग टॉकीजला वस्तू आणि सेवा करातून सूट मिळावी यासाठी वित्त विभागाकडे पाठप्रावा करण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते

ट्रींग टॉकीजसाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नव्यानं कोणती योजना लागू करता येईल याचा अभ्यास केला जावा असे निर्देशही देशमुख यांनी यावेळी दिले